ते आज नाशिक इथे पत्रकारांशी बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं कर कमी केल्यानं काल पेट्रोलचे दर राज्यात पाच रुपयांनी कमी झाले असून आज डिझेल संदर्भातल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय वस्तू आणि सेवा कर परिषदेनं घेणं अपेक्षित असून इंधनाचा वस्तू आणि सेवा कर कक्षेत समावेश केल्यास देशभरात इंधनाचे एक सारखे दर होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमीचा एकशे पंधरावा दीक्षांत सोहळा आज सकाळी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक इथं झाला यावेळी आठशे एकोणीस प्रशिक्षित पोलिस उप निरिक्षक अधिकाऱ्यांची तुकडी पोलीस दलात सामील झाली

राज्यसरकारनं या स्थितीची दखल घेत आवश्यक तिथं टँकर्सनं पाणीप्रवठा सुरू केला असून दुष्काळ घोषित करण्याच्या दृष्टीनं या स्थितीचा आढावा घेण्याला सुरुवात केली आहे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात औरंगाबाद आणि नाशिक विभागांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून औरंगाबाद विभागातल्या धरणांमध्ये सुमारे अट्ठावीस टक्के आणि नाशिक विभागातल्या धरणांमध्ये सुमारे पासष्ट टक्के इतकाच पाणीसाठा आहे सध्या राज्यात तीनशे एकोणतीस टँकर्सनं पाणी पुरवलं जात असून त्यातले एकशे ब्याऐंशी टँकर्स औरंगाबाद विभागातल्या एकशे एक्काहत्तर गावांना आणि एकशे अठरा टँकर्स नाशिक विभागातल्या चारशे ऐंशी गावांना पाणी प्रवत आहेत

ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते शाळा महाविद्यालयं आणि आश्रमशाळांमध्ये मूलींच्या बाबतीत घडणाऱ्या अप्रिय घटनांविरुद्ध तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातले अवैध व्यवसाय आणि असामाजिक तत्वांविरुद्ध तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहितीही केसरकर यांनी यावेळी दिली

राज्य शासनाचा परिवहन विभाग सार्वजनिक बांधकाम मोटार वाहन विभाग सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरी यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली असून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणं हा यामागचा उद्देश आहे या स्पर्धेत राज्यातले दीड लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांसह सहभागी होतील अशी अपेक्षा आहे ही स्पर्धा एकाच दिवशी एकाच वेळी दीडशे ठिकाणी घेण्यात येणार असून या स्पर्धेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घ्यावी असं आयोजकांचं उद्दिष्ट आहे

यामध्ये मराठवाड्यातल्या सात तांत्रिक आणि बावीस अतांत्रिक अशा एकोणतीस संस्थांचा समावेश आहे

प्ण्याहून सावंतवाडीला जाणारी ही बस प्णे बंगळ्रू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरजवळ रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे